डॉक्टरांकडज्ञाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात धुतल्याशिवाय डोळ आक आणि तोंड यांना स्पर्श करु नयक्त सार्वजनिक ठिकाणी थूंकू नया आबण लावून पाण्यानाक्रिवा अल्कोहोलयूक सर्विटाइझरनवित वारंवार स्वच्छ कराव शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा टिश्यू प्रसिं झाकावावापरानंतर लगद्धि टिश्यूप्रसिं क्रिच्या बंद टोपलीत टाकावा

जम्मू काश्मीरचचिजी मुख्यमंत्री डॉ फारुख अब्दुल्ला यांची स्थानबद्धतद्वि मुकता करण्याच्या निर्णयाचं द्रमुकचविध्यक्ष एम

स्टालिन यांनी स्वागत कलि